भारताचा रविंदर अंतिम लढतीत राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा आपल्या विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी मुंबईत विधानभवनात झालेल्या बैठकीत देवेंद्र फडनवीस यांची पुन्हा एकदा पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित होते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडनवीस यांच्या नावाचा विधीमंडळ नेते म्हणून प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला सुधीर मुनंगटीवार हरीभाऊ बागडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दहा आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला या प्रसंगी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले रासपचे महादेव जानकर पंकजा मुंडे विनोद तावडे गिरिश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते

दरम्यान आज आणखी दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि शाहुवाडीचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ विनयकुमार कोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला तर धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला राष्ट्र्वादी काँप्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी आज ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली मुंबईतल्या पक्ष कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत अजित पवार यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडला तर धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं मुंबईत टिळक भवन श्वे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आज बैठक झाली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँप्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे विजय वडेट्टीवार हे या बैठकीला उपस्थित होते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक यांना मदत मिळावी या मागणीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे दरम्यान सत्तास्थापनेच्या संदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी शिवसेनेनं उद्या आपल्या सर्व आमदांरांची बैठक बोलावली आहे

या शिष्टमंडळानं ही माहिती श्रीनगरमधे झालेल्या वार्ताहर परिषदेत दिली संघ सदस्य रिटझार्ड झारनेकी म्हणाले की काश्मिरी जनतेला शांतता हवी आहे तर आणखी एक सदस्य नाथन गिल म्हणाले की काश्मिरच्या जनतेला एकात्मकता हवी आहे काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या बंगाली कामगारांच्या मृत्यू बद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं शिष्टमंडळाचा यथोचित पाहुणचार केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे तसंच स्थानिक शासनाचे आभार मानले हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खड्टर यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या संपूर्ण राष्ट्र लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त श्रद्वांजली अर्पण करतील भारतीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या राष्ट्रीय एकता दिन साजरा होणार आहे हा दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे यानिमित्ताने देशभरातून लाखो लोक विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरातच्या केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी कें सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत देशातले सर्व स्तरावरचे लोक रन फॉर युनिटी मध्ये सहभागी होणार आहेत गेल्या रविवारी मन की बात कार्यक्रमात मोर्दीनी एक भारत श्रेष्ठ भारतचं लक्ष साध्य करण्यासाठी रन फॉर युनिटीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं गृहमंत्री अमित शाह उद्या सकाळी नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम स्मारक श्रिून रन फॉर युनिटीला रवाना करतील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहित करणं हे या उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे भारताची एकता आणि अखंडता राखण्याच्या कामी उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रातर्फे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येणार आहे

जम्मू कश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांच्या उद्या होणा या शपथविधीची सर्व तयारी आता झाली आहे

जीसी मुरमू हे जम्मू कश्मीरचे पहिले नायब राज्यपाल तर आर के माथूर लडाखचे नायब राज्यपाल म्हणून उद्या शपथ घेतील सध्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोव्याचे राज्यपाल करण्यात आलं आहे आयएनएक्स मिडीया घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी

सक्तवसूली संचालनालयाने केलेली एक दिवसाच्या कोठडीतल्या चौकशीची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे चिदंबरम यांना आवश्यक ती औषधं पाश्वात्य प्रसाधनगृह सुविधा सुरक्षा आणि स्वतंत्र कोठडी द्यावी असे निर्देशही न्यायालयानं तिहार कारागृहाच्या अधिका यांना दिले आहेत

चार वेळेसचा आशियाई पदक विजेता असलेल्या थापानं जपानच्या दायसुके नारीमत्सु याचा उपांत्य फेरीत पराभव केला तर आशियाई क्रीडास्पर्धेची माजी कांस्यपदक विजेती पूजा रानीनं ब्राझिलच्या बीट्रीस सोअर्सचा पराभव केला ती विजेती असल्याचा निकाल एकमुखी देण्यात आला भारतीय वंशाचे परदेशी नागरिकही आता अनिवासी भारतीय नागरिकांप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला पात्र ठरणार आहेत

जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नियंत्रण रेबेनजिक पाकिस्तानी सेनेने आज पुन्हा युद्धबंदीचं उल्लंघन करत भारतीय चौक्या आणि गावांवर गोळीबार केला सुंदरबनी सेक्टरमधे त्यांनी गोळीबारासह तोफांनीही हल्ला चढवला